प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात येत्या पंचवीस तारखेला नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल या चर्चेत संरक्षण सुरक्षा आणि व्यापारासह सर्व मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे असंही कुमार यांनी सांगितलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेशदौऱ्यावर चीननं घेतलेल्या आक्षेप भारतानं फेटाळला आहे

केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुबंन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत

स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत अशा ग्रामसमूहांचा नियोजबद्द रितीनं विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे

येत्या तीन वर्षात असे आणखी एक हजारापेक्षा जास्त ग्रामसमूह विकसित करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव आहे दिल्ली छावणीत उभारल्या जाणा या थल सेना भवन अर्थात लष्कराच्या नव्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाली माणेकशॉ केंद्राजवळ एकोणचाळीस एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर हे मुख्यालय उभारलं जात आहे या बहुमजली इमारतीत सहा हजार कर्मचा यांची राहण्याची सोय होईल तसंच लष्कराची सर्व कार्यालयं याच संकुलात असतील नव्यानं तयार केलेल्या संरक्षण दल प्रमुखांचं कार्यालयही तिथच असेल

गेल्या सोमवारी ही रक्कम वितरित करण्यात आली

चीनमधे वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा या विमानासोबत वद्यक्रीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी चीन सातत्यानं लढत असताना त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याचा हा छो प्रयत्न आहे असं ते म्हणाले हे विमान परत येताना आधीच्या दोन विमानांमधून येऊ न शकलेल्या तिथल्या भारतीयांना धेऊन येईल ज्यांना परत यायचं आहे त्यांना तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधायला सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली जपानमधे डायमन प्रिन्सेस जहाजावरच्या आठ भारतीयांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं त्यांनी सांगितलं

इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला सांगितलं की मरण पावलेले दोघेही इराणी नागरिक होते आणि कोम शहराचे रहिवासी होते

नव्यानं आढळलेल्या रुग्णांपक्षी दोघेजण कोममधलेच असून तिसरा रुग्ण अरबचा आहे

यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवलिंगाला दूध आणि बेलाची पानं अर्पण करून शिवपूजा करतात उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत महाराष्ट्रात महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी काल रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत बारा ज्योतीर्लींगांपैकी एक असलेल्या नाशिकमधल्या त्रंबकेशर इथं तसंच बीडमधल्या परळी वैजनाथ हिंगोलितल्या औंढा नागनाथ आणि औरंगाबादजवळच्या वेरुळ इथल्या घृष्णेश्वर या प्रसिद्ध शिवमंदीरांमध्ये फुलं दिवे आणि पणत्यांची आरास केली आहे मुंबईत बाबुलनाथ आणि जोगेश्वरी इथल्या तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरातही भगवान शंकराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातल्या विव्वल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानांची आकर्षक आरास केली आहे दर्शनासाठी मंदिरात सोलापूर जिल्ह्यासह देशभरातल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे राज्यातल्या सर्व जिल्हाप्रशासनांनी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय आणि सुरक्षेच्यादृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे याशिवाय ठिकठिकाणच्या मंदिरांध्ये तिथले स्वयंसेवकही भाविकांना सहकार्य करताना दिसत आहेत महाशिवरात्रीनिमीत्त नेपाळची राजधानी काठमंडु इथल्या पशुपतीनाथ मंदीरात नेपाळ आणि भारतासह भगवान शंकराचे जगभरातले लाखो भक्त दर्शनासाठी पोचले आहे मंदीराचे चाहरी दरवाजे काल रात्री तीन वाजल्यापासून उघडले आहेत श्रीलंकेमधेही महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पद्धतीनं उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जात आहे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती समृद्धी आणि सौहार्द घेऊन येईल अशी अशा राष्ट्रपतींनी विउे संदेशात व्यक्त केली आहे

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा यानं आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिके डेधून आज तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली श्री उेवर निवृत्तीची घोषणा करताना त्यानं म्हा अ़य की भारतीय क्रिकेउे असणं आणि देशाचं प्रतिनिधीत्व करणं हे आपलं लहानपणापासूनचं सर्वोच्च स्वप्न होतं

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं

महिलांची टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरु झाली सिडनीच्या मैदानावर गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि भारतात स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सुरु आहे ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलेसा हेली हीनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं

बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी आणण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विशेष संसदीय समितीनं आपल्या अहवालात केली आहे तसंच जातीय आणि धार्मिक आधारावर चालणा या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करावी असंही या समितीनं म्हटलं आहे महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात वैराग मार्गावर राळेरास शेळगावदरम्यान राज्य परिवहन मंडळाची बस आणि एका मोटार गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर सहाजण जखमी झाले आहेत जखमींवर सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे